प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आर्थिक धोरणाच्या रुपरेषेवर आघाडीच्या अर्थतज्ञांशी चर्चा करणार

पाकिस्तानला बजावलं नैऋत्य मोसमी पाऊस बिहार ओदिशा आणि आंध्रप्रदेशात दाखल

विकास आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक धोरणाच्या रुपरेषेवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे नीती आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं आहे क्षेत्रीय तज्ज्ञ आणि उद्योजकही या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू या परिषदेसाठी भारताच्या शेर्पाची भूमिका बजावणार आहेत प्रभू यांनी नवी दिल्ली धिं बातमीदारांना या विषयी माहिती दिली ते म्हणाले की ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थैये विषयक समस्या दहशतवाद अन्नसुरक्षा या मुद्द्यांवरोबरच डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतल्या प्रगतीबद्दल या परिषदेत चर्चा होणार आहे

मध्यपूर्वेतल्या घडामोर्डीच्या पार्बभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात सातत्यानं होणारी वाढ पाहता भारतानं चिंता व्यक्त केली आहे ब्रेनाचे दर रास्त रहावेत यादृष्टीनं सौदी अरबनं ओपेक अर्थात तेल आणि पेट्रोलियम निर्यात करणा या राष्ट्रांमधे कृतीशील भूमिका घ्यावी असं मत पेट्रोलियम आणि नैसर्गिकवायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं आहे यासंदर्भात आपण सौदी अरबचे उर्जा उद्योग आणि खनिज स्रोत मंत्री खलिद अलफलिह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचं प्रधान यांनी सांगितलं दोन्ही राष्ट्रां दरम्यान धोरणात्मक भागिदारी अधिक दृढ करण्याकरता जलविद्युत क्षेत्रातल्या सहकार्याविषयी अलफलिह यांच्याशी चर्चा केल्याचंही ते म्हणाले भारतातले तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात सौदी अरब करत असलेल्या गुंतवणूकीचा प्रधान यांनी आढावा घेतला देशात विविध ठिकाणी विशेषतः राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले करण्याचा आणि आयसिसची खिलाफत भारतात स्थापित करण्याचा मोठा कट उघडकीला आणल्याचं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल दिल्लीतल्या न्यायालयाला सांगितलं

त्यात त्यांच्यावर या कटाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्र आणि स्फोटकं गोळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे

या प्रकरणी एन आय ए ने गेल्या डिसेंबरमधे देशभरात छापे टाकले होते संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक धडक कृती दलाचं पूर्ण सदस्यत्त्व मिळवणारं सौदी अरब पहिलंच अरब राष्ट्र ठरलं आहे काल झालेल्या फ्लोरिडात ऑरलाँडो येथे काल झालेल्या कृती दलाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली कृती दलाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचं सौदी अरेबियानं पुर्ण पालन केल्यामुळे त्यांना पूर्ण सदस्यत्व बहाल करण्यात आलं असं कृती दलतफे सांगण्यात आलं

या दरम्यान दहशतवादी कारवायांना आळा घालण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरल्याबद्दल कृती दलानं यिंता व्यक्त केली आहे दहशतवादी कारवायांना पैसा पुरवणा यांविरुद्धची कारवाई येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी असं कृती दलानं पाकिस्तानला बजावलं आहे आखती देशांमधे सध्या अशांततेच्या वातावरणामुळे एमिरेट्स या विमान कंपनीने या क्षेत्रातल्या आपल्या सगळ्या विमानांचे मार्ग बदलण्याचा निर्णय काल घेतला ज्ञाण ने अमेरिकेचं वैमानिक विरहित ड्रोन पाडल्याचा पार्बंभूमीवर हा निर्णय घेतल्याचं कंपनीनं सांगितलं ज्ञाणच्या अखत्यारीत येणा या हवाई क्षेत्रातून अमेरिकी विमानांनी प्रवास करु नये असे निर्देश अमेरिकेच्या हवाई वाहतूक विभागानं दिले आहेत त्यानंतर अनेक विमान कंपन्यांनी सावध पवित्रा घेतला आहे जॉर्जिया येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्बभूमीवर रशियानं जॉर्जियाच्या दिशेनं उड्डाण करणा या सर्व विमानांवर निर्बंध घातले आहेत

जॉर्जियातील सार्वत्रिक निवडणूका रद्द कराव्यात आणि वर्तमान सरकार पदमुक व्हावं ही मागणी करत टिबिलिसी उं उसळलेली दंगल कालपर्यंत सुरुच होती सायबर सुरक्षा क्षेत्रात संयुक्तरीत्या कार्य करण दहशतवादी कृत्यांसाठी होत असलेला विनेटचा वापर राखणं तसंच मूल तत्त्ववादी विचारांचा ऑनलाईन प्रसार थांबवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर भारत आणि फ्रान्स यांच्यात सहमती झाली आहे पॅरिस क्वे झालेल्या तिस या डी फ्रेंच सायबर संवाद कार्यक्रमात काल हा निर्णय घेण्यात आला या कार्यक्रमाला भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या ई प्रशासन माहिती तंत्रज्ञान आणि सायबर मुत्सद्देगिरी विभागाचे सहसचिव उपेंद्रसिंह रावत उपस्थित होते फ्रान्सचे डिजिटल व्यवहार विभागाचे राजदूत हेन्री व्हर्डीयर यांनीही यात भाग घेतला या बैठकीत दोन्ही राष्ट्रांनी सायबर योजनांचा आढावा घेतला तसंच विबसनीय सुरक्षित स्थिर शांततामय आणि खुल्या सायबर प्रणालीसाठी दोन्ही राष्ट्र वचनबद्ध असल्याचं निवदेन जारी केलं सायबरसुरक्षा याविषयावर आगामी काळात अशाप्रकारचे संवाद होण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही भारत आणि फ्रान्सनं यावेळी दिलं नैऋत्य मोसमी पावसानं बिहार ओडिशा आणि आंध्र प्रदेशात आगेकूच केली आहे पूर्णिया मार्गे मान्सूननं बिहारमध्ये प्रवेश केला पूर्णिया कटिहार आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला ओदिशातल्या किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस दाखल झाला आहे

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागातही मान्सूननं हजेरी लावली आहे आंध्र प्रदेशच्या रायलसीमा प्रांतातल्या अनंतपुरम आणि चित्तूर जिल्ह्यांतही चांगला पाऊस झाला

पाचवा आंतराष्ट्रीय योग दिन काल जगभरात उत्सहात साजरा करण्यात आला

आतापर्यंत एकशे वीस हून अधिक देशांमधल्या पाचशे ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले गेले जगभरातल्या अनेक प्रसिद्ध स्थळांवर योगदिनानिमित्त कार्यक्रम झाले

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली

क्लिंडचे चार गडी बाद करुन श्रीलंकेचा विजय सुकर करणारा लसिथ मलिंगा याला सामनावीराचा किताब मिळाला

या स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत

भारतीय संघात समावेश झालेल्या ऋषभ पंतच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल

पंकज आता प्रत्येक प्रकारातली आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जगातला एकमेव खेळाडू बनला आहे